काही ठळक बातम्या

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री पिय्रष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत नागप्र इथं विविध योजनांचं उद्घाटन

सामाजिक माध्यमांवर कुठलंही नियंत्रण आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री श्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचं प्रतिपादन

स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधानभवन इथं प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचं आयोजन

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री पियूष गोयल केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथं पार पडलेल्या समारंभात आज विविध योजनांचा श्रभारंभ करण्यात आला यामध्ये वेकोलिच्या पाच कोळसा खाणींमधून पाईप कन्व्हेयरद्वारे औष्णिक विद्युत केंद्र कोराडी आणि खापरखेडा इथं कोळश्याचा पुरवठा करणं वेकोलिच्या मानेगाव कोळसा खाणीतील पाण्याचा खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात वापर करणं भांडेवाडी इथं सांडपाण्यावर प्रकिया करून औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा आणि कोराडी इथं पुनर्वापर करणं या योजनांचा समावेश आहे

या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी एप किंवा मायगव्ह या ख्रल्या मंचाच्या माध्यमातून नागरिक आपल्या संकल्पना सूचवू शकतात

सामाजिक माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा सरकारचा विचार नाही असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे ग्रजरात मधल्या गांधीनगर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते सामाजिक माध्यमांनी स्वतःच आपल्या मर्यादा निश्चित केल्या पाहिजे असं ते म्हणाले दरम्यान अहमदाबाद इथं एका कार्यक्रमात बोलताना श्री राठोड यांनी मुलांची कीडा क्षमता तपासण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक महत्वाकांक्षी योजना सुरू करणार असल्याचं सांगितलं शारिरीक क्षमता निवड या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी सुमारे एक हजार मुलांची निवड केली जाईल या मुलांमधले कीडा गुण जोपासण्यासाठी त्यांना पाच लाख रूपये वार्षिक शिष्यवृत्ती आठ वर्षे दिली जाईल असं श्री राठोड यांनी सांगितलं दुध उत्पादकांची राज्यात आज दयनीय अवस्था झाली आहे

पर्यंत ठेवावा वाढवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजितदादा पवार यांनी एखादया प्रश्नात सरकारकडून दोन दोन तीन तीन वर्ष न्याय मिळत नाही असं न करता या प्रश्नावर सरकारनं व्यावहारिक मार्ग काढावा असं मत यावेळी बोलताना व्यक्त केलं

त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर घोषणा आणि नारेबाजी केली मात्र राज्याचे पशुसंवर्धन आणि द्रग्धविकास मंत्री श्री महादेव जानकर यांनी या गोंधळातच या प्रश्नासाठी राज्य सरकारनं सर्वसंमतीनं निर्णय घेतले असल्याचं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री जयंत पाटील यांनी राज्यातल्या खाजगी लोकांना द्रधाची भ्रुकटी निर्यात केली जात आहे त्यांना ही निर्यात करणं बंद करायची मागणी केली राज्याने महसूल मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हे शेतकरी विरोधी आंदोलन असल्याचं वक्तव्य केलं

इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या मराठी माध्यमाच्या प्रस्तकात काही पाने ग्रजराती लागल्याचं आढळून आलं आहे याबाबत मुद्रणालणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागविण्यात आला आहे पुस्तकांची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर निविदेच्या अटी आणि शर्तीच्या अन्नषंगानं नियमान्नुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत दिली श्री तावडे यांनी निवेदनात सांगितलं की सदोष बांधणी असलेली पुस्तकं ज्यांना मिळाली असतील त्यांना ती पुस्तकं तातडीनं बदलूल देण्याबाबत मंडळाच्या सर्व विभागीय भांडारे मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विकृते यांना सूचना दिल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहे वैद्यकीय विज्ञान पर्यावरण आणि औद्योगिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रात जागतिक स्तरावर होरिबासारखी कंपनी कार्यरत आहे या कंपनीनं आता राज्यात देखील पदार्पण केलं आहे वैद्यकीय हब असलेल्या नागपूर परिसरात ही कंपनी आपला प्रकल्प सुरू करणार असल्यामुळं या क्षेत्राला चालना मिळेल या कंपनीच्या अनुभवावरून इतरही कंपन्या इथं गुंतवणूक करतील असा विश्वास म्रख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं व्यक्त केला ब्रुटीबोरी इथल्या औद्योगिक वसाहतीत जपानच्या होरिबा कंपनीच्या वतीनं होरिबा इंडिया प्रकल्पांतर्गत साकारण्यात येणाऱ्या उद्योगाचं भूमिपूजन करताना मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की पुणे इथल्या प्रकल्पाच्या कार्यक्रमाला गेलो असता होरिबा कंपनीचे सर्वेसर्वा डॉ जय हाखू यांनी नागपूर इथं देखील प्रकल्प सुरू करण्याबाबत विचार करावा असा आग्रह केला

विधानमंडळातील वि स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधानभवन इथं प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून उद्या संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवर्ठीचं आव्हान आणि अफवांचं पिक व्यवस्थेला धोका या महत्वाच्या विषयांवर पत्रसंवाद कार्यशाळेच्या माध्यमातून विचारमंथन होईल सहपोलिस आय्रक्त नागपूर तसंच नक्षलवादविरोधी पथकाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजीराख बोडखे आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह हे सादरीकरणासह या समस्यांचा उहापोह करतील महाराष्ट्रात एकमेव असलेलं एन

सदर प्रशिक्षण दोन आठवडे कालावधीचे असून पशुधनावर आधारित शेळी पालन दुग्ध व्यवसाय कुक्कुट पालन आणि औषधोपचार लसीकरण निगा आणि संरक्षण प्रतिबंधात्मक उपाय यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसंच या प्रशिक्षणामध्ये पशुधनावर आधारित विविध विषयांची माहिती विशेष तज्ज्ञ आणि शासकीय अधिकारी वर्गाद्वारे देण्यात येणार आहे

या स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धांनी सात स्रवर्ण सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली स्रवर्णपदक प्राप्त खेळाडूंमध्ये अमन आकाश कुमार एस बरूनसिंग विजयदीप नित्र दिव्या पवार आणि ललिता यांचा समावेश आहे

आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटणचा मुक्काम आटोपून बरडकडं मार्गस्थ झाली तर देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी इथला मुक्काम आटोपून इंदापूरला पोहोचली इंदापूर इथं पालखीचं गोल रिंगण साजरं झालं पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा आज परांडा इथं मुक्काम असेल संत गजानन महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्हयात आगमन झालं गंगेवाडी कासेगाव इथं पालकमंत्री श्री विजयक्रमार देशमुख यांनी पालखीचं पूजन केलं दरम्यान फलटण इथल्या पालखी तळाजवळ दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का बसल्यानं मृत्यू झाला मृत वारकरी परभणी आणि नांदेड जिल्हयातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वाशिम जिल्हयात सर्वत्र गेल्या दोन दिवसापासून काही ठिकाणी जोरदार तर काही टिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे

त्या त्या भागातील हागणदारीच्या ठिकाणी उपस्थिती न आढळल्यास पथकप्रमुखांसह कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्त शहर हे अभियान महापालिकेनं हाती घेतलं आहे

नमस्कार